ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते याआधी भारिपनं आगामी निवणुडकांसाठी एमआयएम या पक्षाशी युती केली आहे

राष्ट्रीय स्वयंसेवेक संघ आता बदलू पाहत आहे असं भासवणारं हे भाषण होतं मात्र त्यात तथ्य नसल्याचं आंबेडकर म्हणाले केवळ केंद्रातली सत्ता जाईल या भितीपोटी मोहन भागवत यांनी केलेलं हे भाषण होतं असा टोलाही त्यांनी लगावला मुंबईहून जयपूरला जाणा या जेट एअरवेजच्या एका विमानात आज प्रवाशांच्या कक्षात हवेच्या दाबाची समस्या निर्माण झाल्यानं प्रवाशांना त्रास झाला आणि हे विमान मुंबईच्या विमानतळावर परत आणावं लागलं विमानानं उड्डाण केल्यावर प्रवाशांच्या कक्षात आवश्यक असलेला हवेचा दाब कायम राखणारा ब्लीड स्विच चालू करायला जेट एयरवेजचे कर्मचारी विसरल्यानं विमानातल्या हवेच्या दाबावर परिणाम झाला आणि काही प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्त येऊ लागलं तसंच डोकेद्खीचा त्रास झाला त्यामुळे विमानात ऑक्सिजन मास्कचा वापर करावा लागला

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला दिले आहेत

कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचं फेरसर्वेक्षण केलं जाईल आणि या सेविका तसंच मदतनीसांना पुन्हा सेवेत घेतलं जाईल असं आश्वासन भानसी यांनी दिलं प्रधानमंत्री आवास योजनेचा पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या लोकांना लाभ मिळाला असून त्यातील एक लाभार्थी असलेले आशिष रावत यांना आवास योजनेअंतर्गत घरासाठी कर्ज मिळालं असल्याचं सांगितल

गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते अहमदनगर जिल्ह्यात वांगदरी या त्यांच्या गावी आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीगोंदा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तसंच सोयगाव तालुक्यांमधल्या विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी बैठक घेतली या दोन्ही तालुक्यातले डावे उजवे कालवे तसंच नेवपूर मध्यम धरणातून वाहून जाणारं पाणी गणेशपूर धरण्यात वळवण्याचे निर्देश कराड यांनी या बैठकीत दिले तालुक्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प तत्काळ पूर्ण निर्देशही त्यांनी यावेळी दिले नाशिक शहर बस वाहतूक यापुढं नाशिक महानगरपालिका चालवणार आहे काल मध्यरात्री पर्यंत चाललेल्या महासभेत हा निर्णय झाला पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठेकेदाराला प्रति किलोमीटर दरानं पैसे देण्याच्या प्रारूपासह प्रस्ताव सादर केला होता काल दुपारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली महासभा मध्यरात्रीपर्यंत चालली यावेळी आयुक्त मुंढे यांचा प्रस्ताव दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला अहमदनगर चा मोहरम राज्यात प्रसिद्ध आहे ऐतिहासिक मोहरमचे ताबूत आणि सवाऱ्या पाहण्यासाठी राज्यातून मुस्लिम भाविक अहमदनगर ला येतात

वेगवेगळ्या अल्पबचत योजनांचे व्याजदर केंद्र सरकारनं वाढवले आहेत वाढीव दर पुढच्या महीन्यापासून लागू होतील

पांच वर्षांचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेचा व्याजदर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यावरुन आठ टक्के केला आहे किसान विकास पत्रावर आता वार्षिक सात पूर्णांक सात दशांश टक्के तर सुकन्या समृद्धि खाते योजनेवर साडेआठ टक्के व्याज मिळेल